उतार पडण्याच्या वैज्ञानिकांचा अंदाज

आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढ कायम

ते काल नागपूर इथं व्हडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून बोलत होते नागपूर शहरात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प स्रू केल्याचं ते म्हणाले विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना इंजेक्शनचा प्रवठा करायला आधी प्राधान्य असेल त्या नंतर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांना त्याचं वितरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं विविध उद्योग समूहाकड्रन अशा संकटसमयी निधीची आवश्यकता असून त्यासाठी उद्योगांनी प्ढे यावं असं आवाहनही त्यांनी केलं नागपूर इथं कोरोनाचा म्काबला करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या कामांची त्यांनी माहितीही दिली

रेमडिसीवीर उत्पादन वदधी प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कोरोनाची वाढती तीव्रता आणि प्रसार लक्षात घेत कोरोना उपचारास आवश्यक रेमडिसीवीर औषधाच्या उत्पादन वृदधीसाठी केंद्र सरकार महत्वाचे निर्णय आणि कार्य करीत आहे या संदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री मनस्ख मांडवीया यांनी काही महत्वाचे निर्णय नागरिकांसाठी जाहीर केले माध्यमांशी बोलताना मनसूख मांडवीया म्हणाले की रेमडिसीवीर उत्पादन वृदधीसाठी आणि त्यांची किंमत कमी करण्यसाठी सरकार कार्यरत आहे

यामध्ये महाराष्ट्रामधल्या पाच प्रकल्पांचा समावेश आहे

प्रदीप आवटे राज्यात कोविड महामारीच्या उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडेल असा राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिकांचा अंदाज असल्याचं राज्य कोविड सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे

पहिल्या लाटेत गेल्यावर्षीच्या सप्टेंबर मधे रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली होती एका विशिष्ट कालावधीत रुग्णसंख्या शिगेला पोचते आणि नंतर हळूहळू कमी होते असं आतापर्यंत दिसून आलं आहे

मात्र त्यासाठी सर्वांनीच कोविड प्रतिबंधासाठीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले जेईईची म्ख्य परीक्षा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा जेईईची म्ख्य परीक्षा प्ढं ढकलण्यात आल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे आज जाहीर करण्यात आलं आहे

यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे

या निधीतून जिल्हा प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स ऑक्सीजन सिलेंडर हॉस्पिटल बेड आय सी यू बेड एन आय सी य् व्हेंटिलेटर्स इमर्जन्सी ट्रॉली फार्मास्य्टिकल फ्रिज व्हॅक्सिन बॉक्ससह इतर आवश्यक उपकरणे व औषधे यांची खरेदी करता येणार आहे ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे

नागपूरात देखील या परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते परीक्षार्थीना आतमध्ये प्रवेश देत असताना त्यांच्या शरीराचे तापमान तपासल्या जात होते तसेच हात सनिटईज करण्यास सांगितले जात होते क्ठल्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये यासाठी केंद्रावर पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आलेले होते

त्यामुळे अनेक विदयार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राह नये यासाठी संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी दि

न्यायालयाच्या आदेशान्सार राज्य निवडणूक आयोगाने तशी प्रक्रिया स्रु केली होती

राज्यशासनाने केलेल्या मागणीचा विचार होतो काय याकडे संबंधीतांचे लक्ष लागले आहे

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच गर्दी न करण्याबाबत विविध आदेश निर्गमित केले होते यान्सार त्यांच्यावर आपती व्यवस्थापन व जमावबंदी आदेश यान्सार वेगवेगळे ग्न्हे दाखल करण्यात आले आहेत समाज कल्याण विभाग वंचीत घटकांच्या विकासासाठी योजनांच्या अंमलबजावणीत समाज कल्याण विभाग अग्रेसर असल्याचे दिसून आले कोरोनाच्या कालावधित अनेक अडचणी असतांना देखील सामाजिक न्याय विभागाने उतम कामगिरी बजावली आहे

गेल्या पाच वर्षातील विभागातील खर्चाचा उच्चांक आहे म्नगंटीवार कोरोना महामारीच्या या संकटाचा सामना एकत्रीतपणे करत बल्लारपूर शहराला कोविड फ्री करण्याच्या द्वष्टीने बल्लारपूर शहरातील डॉक्टर्सनी बल्लारपूर मेडीकल असोसिएशनच्या माध्यमात्न प्ढाकार घ्यावा असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रम्ख तथा माजी अर्थमंत्री आ स्धीर म्नगंटीवार यांनी केले बल्लारप्र शहरातील खंडेलवाल यांच्या होस्टेलमध्ये कोविड हॉस्पीटल उभारण्यासाठी बल्लारपूर मेडीकल असोसिएशनने प्ढाकार घ्यावा त्यासाठी शासन मान्यतेसाठी आपण सहकार्य करू याबाबत आ म्नगंटीवार यांनी आश्वस्त केले

कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव पाहता वैदयकीय यंत्रणेवर आधीच मोठ्या प्रमाणात ताण आहे अशातच रुग्णांचे काही नातेवाईक डॉक्टर व नर्स यांच्यासोबत हज्जत घालतात कधी कधी मारहाण सुद्धा करतात ही बाब योग्य नसून अशा घटना घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिला आहे

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरण ठप्प झाल्याची स्थिती झाली आहेत